हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

मृतांच्या दैनंदिन संख्येनंही काल अडीचशेचा टप्पा ओलांडला

दैनंदिन मृत्यू वाढत असले तरी बाधितांमधली दैनंदिन वाढ त्या प्रमाणात बरीच अधिक असल्यानं मृत्यू दर घटतो आहे

कोल्हापूर सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीत वाढ कायम असली तरी रुग्णवाढीची गती कायमच कमी होती ठाकरे बैठक कोरोना संसर्ग रोखणं आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणं आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावं असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल सांगितलं वृत्तपत्रांचे संपादक मालक वितरक यांच्याशी द्रदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत ते काल बोलत होते

राज्य उत्तीर्ण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला असल्याचं काल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या

मधल्या काळात आपण ऑनलाईन ऑफलाईन यू ट्यूब ग्रगल यांच्या माध्यमातून शिक्षण सूरु ठेवलं

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु केल्या काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या तर काही ठिकाणी शाळा सुरु होऊ शकल्या नाही

राज्यातील लसीकरणाची क्षमत दररोज किमान अडीच लाखांपासून पाच लाखापर्यंत वाढवली जाणार आहे त्यातुलनेत लसींचा पुरवठा न झाल्यास संपूर्ण नियोजन कोलमडून पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे

केंद्रीय आरोग्य सचिवांशी त्यासंदर्भात चर्चा झाली असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं राव म्हणाले लसीकरण पणे गेल्या दहा दिवसांत राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण करण्यात आलं आहे

जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी याबाततचे आदेश काढले आहेत

तर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत

महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील या केंद्रात लस घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यानं ही सोय करण्यात आली आहे धुळे धुळे शहरातील खासगी रूग्णालयात कोरोना बाधितांसाठी उपलब्ध सामान्य ऑक्सिजन आणि व्हेटिंलेटर खाटांची माहिती संकलित करून ती नागरीकांनी देण्यासाठी ध्रुळे महापालिकेकडून स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे खाटांअभावी रूग्ण घरीच विलगीकरण करून उपचार घेत असून सबंधितांना याबाबतची माहिती उपलब्ध व्हावी आणि रूग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली असून उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती देणारा फलक विविध भागात लावण्यात येत आहे यासाठी लवकरच खासगी संस्थेच्या मदतीनं स्वतंत्र एपदेखील तयार केलं जाणार आहे

नंद्रबार नंद्रबारमध्ये दर शनिवार आणि रविवार जनता कर्फ्यू असल्यानं काल सकाळपासुनच जिल्ह्यात कडकडीत बंद दिसुन आला जिल्ह्यात वैद्यकिय सेवा सुरु असून व्यापारी आणि नागरीकांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे

जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला खरेदीसाठी सवलत देण्यात आली आहे कोविडबाधितांची वाढती संख्या पाहता प्रशासनानं ऑक्सिजन खाटा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत

जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील शिरवळ आणि पाटण तालुक्यातील माजगाव इथं उस्फुर्त जनता कर्फ्यू पाळण्यात आला

कोरोनाचा प्रसार जगभर सुरुच आहे

विद्यापीठाच्या सिस्टीम्स सायन्स आणि इंजिनियरींग केंद्रानं काल दिलेल्या अहवालात अमेरिकेला या महामारीचा सर्वाधिक फटका बसल्याचं म्हटलं आहे

नमस्कार